ते आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेस या सेमी हायस्पीड गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलत होते याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यासाठी सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं असून या दहशतवादी कृत्यामागच्या शक्तींना निश्चितच शिक्षा मिळेल असं ते म्हणाले जगात पूर्णपणे एकटा पडलेल्या आपल्या शेजाऱ्याला त्याच्या अशा कट कारस्थानांमुळे भारत अस्थिर होईल असं वाटत असेल तर ते मोठी चूक करत आहेत कारण असं कधीही होणार नाही असं ते म्हणाले हा संवेदनशील प्रश्न असल्यानं याबाबतीत राजकीय चिखलफेक करु नये असं आवाहन मोदी यांनी राजकीय पक्षांना केलं अशा प्रसंगी भारत एकजुटीनं लढतो हा संदेश जगात गेला पाहिजे असं ते म्हणाले या हल्ल्याचा तीव्र निषेध करणाऱ्या आणि भारताला पाठिंबा देणाऱ्या सर्व देशांचे त्यांनी आभार मानले भारतानं पाकिस्तानला दिलेला सर्वाधिक पसंतीचा देश हा दर्जा काढून घेतला आहे जम्मू काश्मीरमधल्या पुलवमा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आवश्यक त्या सर्व राजनैतिक प्रक्रिया सुरू करेल असा निर्णयही या बैठकीत घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुलवमा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्वांजली वाहण्यात आली या घटनेचं सखोल विश्नेषणही या बैठकीत झाल्याची माहिती जेटली यांनी दिली या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत पुरवणाऱ्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा श्राारा त्यांनी दिला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज श्रीनगरला जाणार आहेत त्यांच्या या दौऱ्यानंतर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं असल्याचं जेटली यांनी सांगितलं

प्लवामा दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावर आपला पक्ष सरकार आणि सुरक्षा दलांच्या पाठिशी असल्याचं कॉप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी सांगितलं आहे ते आज नवी दिल्ली धिं वार्ताहरांशी बोलत होते अशा प्रकारचा हिंसाचार घृणास्पद आहे आणि कोणतीही शक्ती भारतामध्ये फूट पाडू शकणार नाही असं ते म्हणाले दहशतवादाच्या या समस्येला तोंड देताना एकसंध राष्ट्र म्हणून भारत काम करेल आणि दहशतवादी शक्तींशी कधीही तडजोड करणार नाही असं माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशाचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आहे असं ते म्हणाले

मुंबईत वांद्रे क्षे शिवसेनेनं अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं आणि झेंड्याचं दहन करून पाकिस्तानचा निषेध केला पालघर जिल्ह्यात वाणगाव नाका िंग आज सकाळी अल्या ग्रामस्थांनी पाकिस्तान चा प्रतीकात्मक पुतळा जाळला आणि पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या शहीद जवान अमर रहे भारत माता की जय अशा घोषणा देत या हल्यातल्या शहीदांना त्यांनी श्रद्वांजली वाहिली सांगलीत भाजपा कार्यालयात सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख आमदार सुधीर गाडगीळ महापौर संगीता खोत आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि शहीदांना श्रद्वांजली वाहिली कोल्हापुरात आज राष्ट्रवादी कॉंप्रेस शिवसेना यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं करून पाकिस्तानचा निषेधात घोषणाबाजी केली आज शुक्रवारचा मुख्य नमाज अदा केल्यावर मुस्लीम समाजही स्स्त्यावर उतरला आणि पाकिस्तानचा निषेध करत त्यांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्वांजली वाहिली हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी आतेरेकी हल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला निषेध सभा आणि मोर्चे काढून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या वसमत शहरात व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा काढून वसमत व्यापारपेठ बंद ठेवली कुरुंदा ध्रिं व्यापाऱ्यांनी बंदचं आवाहन केलं होतं गावकऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला भाजीमंडी चौकात निषेध सभा घेतली या बद मध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते युवक व्यापारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गडचिरोलीत गांधी चौकात सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध केला प्रोगामी महाराष्ट्र आणि धर्मनिरपेक्ष भारत निर्मितीसाठी माणूसकी हाच एक धर्म असे विचार मांडणारे बंजारा समाजाचे गुरु संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली